ज्या नागरिकांचे नाव या पुस्तिकेत नसेल त्यांना परदेशी नागरिकांसाठीच्या लवादाकडे दाद मागता येणार आहे अशा सगळ्यांना मोफत कायदेशीर मदत पुरवण्यासाठीची योग्य ती व्यवस्थाही आसाम सरकारनं केली आहे गरजुंना आवश्यक ते सहकार्य पुरवलं जाईल असं आबासन आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिलं नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहनही सोनोवाल यांनी केलं आहे केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआयनं काल देशभरात एकाच वेळी दीडशे ठिकाणांवर अचानक संयुक्तपणे छापे टाकले केंद्र सरकारचे विभाग त्याचप्रमाणे केंद्रशासित प्रदेश आणि सार्वजनिक उपक्रमांशी संबंधित दक्षता दलांच्या मदतीनं सीबीआयनं ही कारवाई केली दिल्ली जयपूर गुवाहाटी श्रीनगर चेन्नई कोलकाता हैदराबाद बंगळ्रू मुंबई गोवा भोपाळ नागपूर पटना रांची गाजियाबाद लखनऊ आणि डेहराडून या ठिकाणी हे छापे मारण्यात आले अशी माहिती अधिकृत सूतांनी दिली जीवनमान सुकर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशाला पुढे धेऊन जाणं हेच या अभियानाचं उद्दिष्ट आहे असं तपास संस्थेनं सांगितलं या अभियानाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना निर्माण होणारी भ्रष्टाचाराची शक्यता पडताळून संबंधित विभाग संवेदनशील करण्यात येतील रेल्वे कोळसा खाणी वैद्यकीय संस्था सीमा शुल्क आणि एफसीआय या विभागांमध्ये छापे टाकण्यात आले पाकिस्तानमध्ये शीख समुदायाच्या एका अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि सक्तीनं धर्मांतरण करण्याच्या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याची मागणी भारतानं पाकिस्तानकडे केली आहे या घटनेचं वृत्त आल्यावर भारतामधल्या शीखांच्या धार्मिक संघटनांसहित समाजातल्या विविध स्तरांमधून तक्रारी आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली या घटनेबाबत भारतानं पाकिस्तानकडे चिंता व्यक्त केली असून तातडीनं पावलं उचलण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं लद्वाख क्षेत्रातल्या नागरिकांच्या आंकाक्षा पूर्ण करण्यासाठी कारगिलचा सर्वोतोपरी विकास करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे असं जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे राज्यपालांनी काल कारगिलला भेट दिल्यानंतर संयुक कृती समितेच्या सदस्यांशी भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते

महिला आणि बालकांच्या आरोग्याप्रति प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अत्यंत यिंतीत असतात असं केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं

केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे महिला आणि बालकांच्या आरोग्यात निरंतर सुधारणा होत आहे असणं त्यांनी सांगितलं

या स्मार्ट फोनमध्ये असलेल्या तंत्रज्ञानामुळे अंगणवाडी सेविका आणि शिशु आणि मतांमध्ये संपर्क राहायला मदत होणार आहे दिल्ली उच्च न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाच्या ताब्यात असलेल्या रतुल पुरी याची कोठडी चार दिवसांनी वाढवली आहे विशेष न्यायमूर्ती संजय गर्ग यांनी काल हा आदेश दिला रतुल हा मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा पुतण्या आहे

नामांकनं पाठवण्याची ऑनलाईन प्रक्रिया एक मे पासून सुरु झाली आहे पद्म पुरस्कारांसाठी नामांकन आणि शिफारशी केवळ पद्म पुरस्कार पोर्टलवर स्वीकारल्या जात आहेत उल्लेखनीय आणि अभूतपूर्व कार्य करणाऱ्या सर्वच क्षेत्रातल्या व्यक्ती आणि संस्थांना पद्म पुरस्कारानं गौरवण्यात येतं देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं काल बॅंकिंग क्षेत्रातल्या प्रमुख सुधारणा जाहीर केल्या देशातल्या दहा सार्वजनिक बँकांचं चार प्रमुख बँकांमध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली

पंजाब नध्याल बँक ओरिएनटल बँक ऑफ कामर्स आणि युनायटेड बँक या तीन बँकांचं विलीनीकरण होणार आहे

क्त्रिरा बँक आणि सिंडीकेंट बँक यांचं आणि यूनियन बँक आंध्र बँक कार्पोरेशन बँक तर इंडियन बँक आणि अलाहाबाद बँकांच्या विलीनीकरणाची घोषणाही केंद्र सरकारनं केली आहे देशाचं पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवसंस्थेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीचा मार्ग सुकर करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध पावलं उचलली जात आहेत असं त्या म्हणाल्या सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत बँकिंग क्षेत्रासंदर्भात माध्यमांसमोर सादरीकरण केलं त्यावेळी त्या बोलत होत्या

मुख्य आर्थिक सल्लागार के सुब्रमणिअन यांनी काल नवी दिल्ली इथं झालेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

विकास दरातील घसरणीला देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय बाबीदेखील कारणीभूत आहेत असं त्यांनी सांगितलं

स्टार्ट अप उद्योगांना भेडसावणाऱ्या एंजल टक्स आणि इतर करविषयक समस्यांचा विचार करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं पाच सदस्यांच्या एका समितीची स्थापना केली आहे केंद्रीय अर्थ मंत्रालयानं ही माहिती दिली आहे आपल्या तक्रारींचं जलदगतीनं निवारण करण्यासाठी स्टार्ट अप उद्योगांना या समितीची मदत घेता येईल असं अर्थमंत्रालयानं सांगितलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी त्यांना पदमपक्त करण्यासाठी केलेली विनंती प्रधानमंत्र्यांनी मान्य केली आहे सप्टेंबर महिन्यातल्या दुसऱ्या आठवड्यापासून त्यांना पदमुक्त केलं जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे

भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डी

देशाच्या सीमेलगतच्या क्षेत्रांमधल्या गावांमध्ये उपलब्ध असलेल्या संधी अधिक विकसित विकास करणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जी

शेजारच्या युगांडामध्येही या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यांचं लोण आता मध्य अफ्रीकी देशांपर्यंत पोहोचलं आहे

हाँगकाँग मध्ये सरकार आणि नागरिकांमध्ये सुरु असलेल्या संघर्षात काल पोलीसांनी अनेक महत्वाच्या लोकशाहीसमर्थक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना अटक केली लोकशाही समर्थकांना आज भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली होती मात्र पोलीसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर आयोजकांनी आंदोलन रद्द केलं होतं